उद्योगपुरक धोरण राबवल्यामुळं महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र बनल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

राज्यात स्वाईन फ्ल्यूच्या प्रादूर्भावामुळं होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मे महिन्यापाासून घट

अकोला भंडारा आणि यवतमाळच्या शेतकऱ्यांना दुरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार

यावेळी त्यांच्यासोबत लश्करप्रमुख बिपीन रावत देखिल उपस्थित होते जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्र असलेल्या सियाचीन इथं तैनात सैनिक आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

याठिकाणी उणे तापमानात आणि जोरदार वादळवाऱ्यांच्या परिस्थितीला सैनिकांना सामोरं जावं लागतं

पुढची पाच वर्श डोवाल या पदावर कार्यरत राहणार आहेत गेल्या पाच वर्शात अजित डोवाल यांनी भारताच्या सुरक्षा धोरणात आणि निर्णयात महत्वाची भूमिका बजावली आहे दिल्लीच्या न्यायालयानं लंडनमध्ये संपत्ती खरेदीसंबंधी पैशांची फेरफार प्रकरणी आरोपी असलेल्या रॉबर्ट वाड्रा यांना सहा आठवड्यांच्या परदेश यात्रेची परवानगी दिली आहे विशेश न्यायाधीश अरविंद कूमार यांनी वाड्रा यांना अमेरिका आणि नेदलँडला जाण्याची परवानगी दिली असून लंडनला जाण्यास मात्र मनाई केली आहे तसंच आपल्या संपूर्ण यात्रेची विस्तृत माहिती देण्यासही वाड्रा यांना सांगण्यात आलं आहे

न्यायमूर्ती बी

धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं आज ती फेटाळली

ही शिक्षा कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्याचा निर्वाळा खंडपीठानं आज दिला

तिहेरी तलाक बंदी हा भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील मुद्दा होता

यात भाष्ठारा अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रस्कार प्राप्त करणाऱ्याब्रा समावश आह पश्सप्रधन आणि द्ग्धव्यवसाय क्षप्रातील उल्लख्जनीय कार्यासाठी भुष्ठारा जिल्ह्यातील पवन ताराचव्व कटनकार मत्स्य व्यवसाय क्षाव्वातील उल्लखनीय कार्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील श्रीमती वच्छलाबाई महादववराव गर्जे आणि कृषी मालाच्या पणन व्यवस्थ्रक्षष्ठधी उल्लक्ष्ठनीय कार्यासाठी अकोला जिल्ह्यातील मध्करराव राजाराम सरप याप्रा प्रस्कार जाहीर झाल आहम्र

अकरा तारखेपर्यंत चालणाऱ्या या कार्यशाळेत चंद्रकांत चकोले यांचं मार्गदर्शन लाभणार आहे

महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियानाद्वार या गावात परसातील क्क्क्टपालनए ग्राम उदयोग केंद्रए महिला बचत गटए जलसधारण आदी विविध उपक्रम राबविण्यात यप्न आहप्र

या काळात काही तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना होऊ षकते दरम्यान आज विदर्भातील चंद्रपूर आणि वाशिम इथं अवकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली